आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

सत्ता हे जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याचं एक साधन असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

देशातून निरक्षतरेचं निर्मूलन करण्यात विद्यार्थ्याची भूमिका महत्वाची असल्याचं मन्नष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन

वाढत्त्या इंधन दरापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध प्रस्तावांवर काम करत असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

सत्ता हे जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याचं एक साधन असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते केंद्रीय मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

विरोधी पक्षांनी नकारात्मक राजकारण केल्याचा आरोपही याप्रस्तावात करण्यात आला

विरोधकांकडे कोणतेही धोरण अथवा ध्येय नाही त्यामुळं ते अधिक निष्क्रिय ठरत आहेत अशी टीकाही त्यांनी केली अमेरिकेतील भारतीयांनी आपल्या आध्यात्म आणि संस्कृतीची कास सोडू नये आणि नवभारत निर्मितीत त्यांचं योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांनी केलं शिकागो इथं आयोजित विश्व हिंदू काँग्रेसच्या तेलगू संघटनांच्या सभासदांना संबोधित करताना ते बोलत होते

भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी आहे सर्व विश्व हे एक क्रुद्रंबच आहे वस्रुधैव क्रुटूंबकम् ही श्रद्धा आणि भारतीय तत्वज्ञानाची मूल्यं कायम राखावीत असं त्यांनी सांगितलं देशातून निरक्षरतेचं निर्मूलन करण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

आगामी काळात संपूर्ण साक्षरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यानी पुढाकार घेऊन आपल्या कुटूंबातल्या निरक्षर सदस्यांना शिकवावं असं आवाहन त्यांनी केलं सरकार नवीन भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असून नवीन भारत सुशिक्षित भारत असावा असं त्यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिझेल वाढीविरोधात उद्या काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे या बंदमध्ये लातूरकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार श्री अमित देशमुख यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असताना देशात ते वाढवले जात आहेत त्यामुळं महागाईचा भडका उडाला आहे असं श्री देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कोणालाही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेत काँग्रेस कार्यकर्ते बंद यशस्वी करतील असंही त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यकमांतर्गत पंतप्रधान प्रगती योजनेत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे

तद्नंतर संशयित कुष्ठरोगांची तपासणी आणि निदान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत करण्यात येणार आहे

आर

गोवर या आजरामुळं न्यूमोनिया आणि मेंदूज्वर यासारखे दुष्परिणाम होतात तसंच रूबेला या आजारामुळं मातेला पहिल्या त्रिमाहित बाधा झाल्यास बालकाला मेंदूविकार मोतीबिंदू बहिरेपणा तसंच हृदयविकार यासारखे दुष्परिणाम होवू शकतात या रोगाच्या गोवर आणि रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे

वाढत्या इंधन दरापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध प्रस्तावांवर काम करत असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या कक्षेत आणणं ही इंधनाची किंमत कमी करण्याचा एक मार्ग असून जीएसटी परिषदेनं हा प्रस्ताव पाठवला तर महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंबा देईल असं ते म्हणाले

वर्षभर शेतकऱ्यांच्या खांदयानं खांदा लावून राबणाऱ्या बळी राजाचा जीवलग मित्र असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा आजच्या दिवशी बैलांना सजवून बैल पोळ्यात नेले जाते त्याठिकाणी आंब्यांचे तोरण लावून सर्व बैलांच्या जोडयांना एकत्रित केलं जाते त्यानंतर हरहर महादेव आणि विविध घोषणांच गजरात पोळा फुट्तो आजच्या या दिवशी बैलांना गोडधोड करून खाऊ घातलं जाते दरवर्षी साजरा होणाऱ्या या पोळ्यामुळं शेतकरी बैलांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतो पोळ्यानंतरचा द्रसरा दिवस म्हणजे तान्हा पोळा लहान मुलांना बैलाचे महत्व समजावे म्हणून यादिवशी लाकडी बैलांची पूजा केली जाते

राज्य सरकारचे संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राज्यस्तरीय पुरस्कार काल औरंगाबाद इथं श्री लोणीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते अहमदनगर जिल्हयातील हिवरेबाजार या गावाला पहिला पुरस्कार सातारा जिल्हयातील मन्याचीवाडी आणि नांदेड जिल्हयातील शेळगाव गौरी या ग्रामपंचायतींना द्रसरा पुरस्कार विभागून तर तिसरा पुरस्कार रायगड जिल्हयातील धाटाव आणि चंद्रपूर जिल्हयातील राजगड ग्रामपंचायतीला विभागून प्रदान करण्यात आला औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी गावात स्वच्छता आणि आरोग्य विषयक जनजागृती केल्याबद्दल महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा श्री लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यवतमाळच्या पांढरकवडा इथं खोल खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून तीन शाळकर मुलांचा मृत्यू झाला आहे समाजकल्याण विभागाचे मुलींसाठी सरकारी वसतीग्रह इमारतीचं काम निर्माणाधिन असल्यानं याठिकाणी टिप्पर उतरविण्यासाठी खोदलेल्या खोल खड्डयात पावसाचं पाणी भरले या परिसरात सचेतन राठोड सिद्धेश विकास मोगरकर आणि आदर्श शिवलाल राठोड हे तिघे सायकल घेऊन खेळायला गेले होते दरम्यान खेळत असताना तिघेही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं या खड्डयात पडून बुडाले खड्डयाजवळ मुलांच्या सायकल आणि पाण्यात एका मुलाचे शव तरंगत असताना दिसल्यानं नागरिकांनी सूचना दिली पाण्यात शोध घेतला असता या तिघांचेही मृतदेह आढळले घटनेची माहिती समजताच तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले कंत्राटदारानं उन्हाळ्यात हा खड्डा खोदून ठेवला आणि काम आटोपताच खड्डा तसाच सोडून निघून गेले दरम्यान पाण्यामुळं हा खड्डा भरला आणि दुर्देवी घटना घडली भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या युवा मंडळ आणि महिला मंडळांना उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ प्ररस्कार देण्यात येणार आहेत

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात तसंच सोलापूर विद्यापीठ नामांतरण मागणीसाठी झालेल्या आंदोलनातल्या आंदोलकांवरचे ग्रव्हे मागं घेण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं राज्याचे मंत्री श्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर जिल्हयातील चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते धनगर समाज आरक्षणासंबंधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल आला असून कायदेशीर आणि राज्य शासन स्तरावर अपेक्षित कार्यवाही केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहिम राबविण्यात येत असून पोषणाचं महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे अज्ज ही मानवी जीवनाचं अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे शरीराची वाढ होणं झीज भरून काढणं उर्जा निर्मिती कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळं घडून येतात त्यामुळं आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे शरीरपोषण आणि संवर्धन यासाठी प्रथिने पाणी जीवनसत्व आणि खनिज द्रव्ये हयांचा आवश्यक तेवढाच प्रखठा आणि त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणं शक्य नसल्यानं या सर्व घटकाचं सुयोग्य प्रमाण रोजच्या आकारात विविध पदार्थ समाविष्ट करून साधले पाहिजे अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात आहार आणि आजार यांचा फार जवळचा संबंध आहे बरेचसे आजार व्याधी विकृती याचे मूळ कारण अयोग्य आहार हेच आहे लहान मुलांच्या शारिरीक आणि बौद्धिक वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत प्रथिनांच्या अभावानं मुलांची शारिरिक आणि मानसिक वाढ खुंटते उघडयावर शौच करणं कचरा फेकणं आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण यावर राज्य सरकार आता दंड आकारणार आहे नगरविकास विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे

दंड ठोठावला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था कचऱ्याचं वर्गीकरण आणि घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात शंभर टक्के यशस्वी ठराव्यात याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे